मात्र चौकशी दरम्यान त्यांच्या अटकेची कारवाई करु नये असं न्यायालयानं सीबीआयला बजावलं मेघालयातल्या शिलाँग ध्वें राजीव कुमार चौकशीसाठी हजर राहतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं राजीव कुमार हे पश्चिम बंगाल सरकारनं या प्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत पश्चिम बंगाल पोलिसांनी पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सीबीआयचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली आहे पश्विम बंगालमधल्या चिटफंड घोटाळ्याची योग्य ती चौकशी होणं आवश्यक आहे असं सांगून कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार तीन वर्ष सीबीआय समोर येणं का टाळत होते त्यांना राजकीय शक्ती का संरक्षण देतायत असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना या प्रकरणी अटक झाली पण ममता बॅनर्जी यांनी धरणं आंदोलन केलं नाही आता पोलीस आयुक्तांना वाचवण्यासाठी त्या आंदोलन करतायत याकडे लक्ष वेधून प्रसाद यांनी पोलिसांना या प्रकरणी माहित असलेल्या अनेक गुप्त गोष्टी उघड होऊ नयेत यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप केला ममता बॅनर्जी यांचं धरणं आंदोलन म्हणजे अशोभनीय अकांड तांडव आहे असं केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी फेसबूकवर चोरांची टोळी या पोस्टमध्ये म्हटलं आहे पोलिस अधिका याविरुद्ध कारवाई हे केवळ त्यांच्या आंदोलनाचं कारण नाही तर देशाची सत्ता बळकावणं हा त्यांचा उद्देश आहे सत्तेत यायला उत्सुक अशा विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे मात्र यापैकी अनेकांची चौकशी सुरु आहे किवा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत

विचारसरणी नसलेली अल्पजीवी आघाडी देशासाठी घातक आहे असं जेटली यांनी म्हटलं आहे

पश्विम बंगालमध्ये सीबीआय करत असलेल्या कारवाई वरुन आजही सलग दुस या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी गदारोळ केला सभागृहाचं कामकाज सुरु होताच तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन केंद्रसरकार विरोधी घोषणाबाजी केली लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असल्याकडे सदस्यांचं लक्ष वेधलं मात्र गोंधळ सुरुच राहिला राज्यसभेत संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनी सीबीआय अधिका यांना अटक करण्याचा निर्णय घटनाविरोधी असल्याचं सांगून राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंबंधी आभार प्रस्ताव तसंच अर्थसंकल्पावर चर्चा करण्याची विनंती केली मात्र सदस्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली त्यामुळे अखेर दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे त्यापूर्वी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच प्रणव मुखर्जी आणि दिवंगत नानाजी देशमुख यांना भारतरत्न तसंच कुलदीप नय्यर हुकूमदेव नारायणदेव यादव आणि सुखदेवसिंग धिंडसा यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचं धरणं आंदोलन येत्या शुक्रवारपर्यंत सुरु राहणार आहे शालांत परिक्षांच्या पार्बभूमीवर हा निर्णय घेतल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं दरम्यान काल राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि द्रमुक खासदार कनीमोझी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला भाजपा नेते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र ममता बॅनर्जी आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत असल्याचा अरोप केला स्वतःला वाचवण्यासाठीच त्या कोलकाता पोलीस आयुकांची पाठराखण करत आहेत असंही ते म्हणाले कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याचे निर्देश किंडचे गृहमंत्री साजिद जावेद यांनी दिले आहेत

या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत मोदी सरकारनं आणखी एक टप्पा पार केला असून विरोधक मात्र विटफंड घोटाळ्यात अधिकाधिक गुंतत चालले आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे भारतात बँकांची फसवणूक केल्याचा तसंच मनी लाँडरिंगचा अरोप मल्ल्यावर आहे प्रत्यार्पणा विरुद्ध संरक्षणाची मल्ल्याची याविका न्यायदंडाधिका यांनी यापूर्वीच फेटाळली आहे

काँप्रेसचे गुलाम नबी आझाद तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव बसपाचे सतीशचंद्र मिश्र नॅशनल कॉन्फरन्सचे ओमार अब्दुल्ला कम्युनिस्ट पक्षाचे डी राजा आणि राष्ट्रवादी कॉंप्रेसचे मजीद मेनन यांचा प्रतिनिधी मंडळात समावेश होता

आयोगानं प्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतलं आहे आणि मागण्यांमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र कोणताही ठोस निर्णय देण्यापूर्वी न्यायालयाचे निर्णय आणि भारतीय सांख्यिकी संस्थेचा अहवाल याचा अभ्यास केला जाईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आयुष तसंच आरोग्य मंत्री त्यात भाग घेतील केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सुविधांचं एकीकरण औषधी वनस्पती तसंच आयुर्वेद सिद्ध युनानी आणि होमियोपथी या पर्यायी उपचार पद्धतींचं शिक्षण देणा या संस्थांबाबत या परिषदेत चर्चा होईल

जागतिक कर्करोग दिनानिमित्त काल केलेल्या ट्विट संदेशात मोदी यांनी आयुष्मान भारत सारख्या उपक्रमांमध्ये चांगल्या आरोग्य सुविधा आणि कर्करोग मुक्त जीवन यावर भर दिला असल्याचं सांगितलं कर्करोगासंबंधी संशोधनामुळं जगाला या आजारापासून मुक्ती मिळेल असा विश्वास व्यक्त करत मोदी यांनी कर्करोगाविरुद्ध लढा देत असलेल्या रुग्णांप्रति आदर व्यक्त केला आहे

अण्णांच्या बहुतांश मागण्या राज्यशासनानं मान्य केल्या असून केंद्र सरकारशी संबंधित मागण्यासंदर्भात प्रधानमंत्री कार्यालयातून त्यांना पत्र देण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना क्षे एका कार्यक्रमात सांगितलं होतं

दरम्यान केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल अण्णांसोबत तीन तास चर्चा केली मात्र या चर्चेतून काहीही तोडगा निघाला नाही

या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता आज सकाळपासून या मार्गावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली असून गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी दिली आहे

विविध आखाङ्यांमधल्या साधुसंतांनी संगमावर स्नान केलं

सुमित नांगलनं स्पेनच्या डेव्हिड पेरेझ सान्झ याला सरळ सेटमध्ये हरवलं

ही रॅली महात्मा गांधींशी संबंधित देशातल्या सर्व स्थळांना भेट देऊन बांगलादेश आणि म्यानमारला रवाना होणार आहे